शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन अमरावती विभागातील दहावी बारावीचे वर्ग येत्या पाच ऑगस्ट पासून प्रत्यक्ष सुरू करण्यात येणार शालेय शिक्षण राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांची माहिती सार्वजनिक क्षेत्रातील तीन विमा कंपन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या निर्णयाला कंद्रीय मंत्रिमंडळाच्या न्कत्याच झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली उत्तर प्रदेशातील क्ख्यात गुंड विकास द्रबे याला आज अटक राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यानं विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेणं शक्य नसल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं विद्यापीठ अन्दान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांन्सार सप्टेंबर महिन्यात परिक्षा घेणं शक्य नाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून याबाबत सर्व क्लग्रूंची मतं जाणून घेण्यात आली त्यानंतरच परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं मंत्री सामंत यांनी सांगितलं अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना सरासरी ग्ण देऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं यापूर्वीच घेतला आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा आहे त्या विद्यार्थ्याची परीक्षा कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर घेण्यात येईल असंही या निर्णयात म्हटलं होतं परिक्षांबाबत राज्य सरकारची भूमिका प्रामाणिक आहे असं सांगत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणी राजकारण करू नये असं आवाहन उदय सामंत यांनी या पत्रकारपरिषदेत केलं

शिंकण्यामुळे किंवा खोकल्याम्ळे हवेत उडालेल्या तुषारांद्वारे हा संसर्ग होत असल्याचं आढळून आलं आहे

याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना लवकरच जारी केल्या जातील असंही त्या म्हणाल्या रुग्णाच्या शिंकण्या किंवा खोकण्यामुळे उडालेल्या द्रवबिंदूंमधून हा विषाणू आसपासच्या वस्तू अथवा जमिनीवर स्थिरावतो आणि अशा जागांना स्पर्श झाल्यास त्याचा फैलाव होतो असं याप्र्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आलं होतं

अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली

अल्पावधीतच हि शिवभोजन योजना नागरिकांच्या पसंतीस उतरली दहा रुपयाला मिळणारी शिवभोजन थाळी आता पाच रुपयाला मिळायला लागली मंत्री मंडळातील निर्णयाप्रमाणे शिवभोजन थाळी पुढील तीन महिने पाच रुपये या दरातच मिळणार आहेत

अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी दिली आहे

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतल्या निवासस्थान राजगृहात झालेल्या तोडफोड प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी आज अटक केली जग़हाच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात या संशयिताचा वावर आढळून आला होता त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं सीसीटीव्ही चित्रिकरणात दिसून येत आहे असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे जगृहाबाहेर सोमवारी संध्याकाळी त्याची संशयित उपस्थिती पाहून बाबासाहेबांचे नातू भिमराव आंबेडकर यांनी त्याच्याकडे विचारणा केली होती

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरू होण्यास अडचणी आल्या आहेत या परिस्थितीचा सामना करून शिक्षण सुरू करणं गरजेचं आहे यासाठी अमरावती विभागातील दहावी आणि बारावीचे वर्ग येत्या पाच ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर प्रत्यक्ष पद्धतीनं सुरू करण्यात येणार आहे

ध्याच्या परिस्थितीत शिक्षण स्रू करण्यासंदर्भात आज अमरावतीच्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते सार्वजनिक क्षेत्रातील तीन विमा कंपन्यांमध्ये ग्ंतवणूक करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली ओरियंटल इन्श्रेंस कंपनी लिमिटेड नॅशनल इन्श्रेंस कंपनी लिमिटेड आणियूनायटेड इंडिया इन्श्रैंस कंपनी लिमिटेड या तीनकंपन्यांमध्ये बारा हजार चारशे पन्नास कोटी रुपयांची ग्रंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जवडेकर यांनी दिली नागप्रात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राखण्यासाठी आणि मृत्यू दर कमीत कमी ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची प्रशंसा केली आहे आदित्य ठाकरे हे आज सकाळी नागपूर नाशिक आणि औरंगाबादच्या मनपा आय्क्तांसोबत कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत व्हिडीओ कोन्फरांसिंगच्या माध्यमातून चर्चा करत होते नागपूरचे आय्क्त तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका आणि नावीन्यपूर्ण उपाय करुन कोरोनाचे प्रभावी नियंत्रण केले त्यांनी काँटॅक्ट ट्रेसिंग टेस्टिंग आणि शीघ्र उपचाराची व्यवस्था केली आता राज्याच्या इतर ठिकाणी सुध्दा कॉटॅक्ट टेसिंगवर जोर दिल्या जात आहे महानगरपालिकेने घरोघरी सर्वेक्षण समूह विलगीकरण रणनितीवर जास्त भर दिला पाहिजे असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले कोरोना महामारीच्या काळात वर्धा जिल्ह्यामध्ये पीक कर्ज मिळण्यास पात्र शेतक यांपैकी एकही शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतानाच बँकांनी पीक कर्ज प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश राज्याचे पश्संवर्धन द्ग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले स्थानिक जिल्हा परिषद सभागृहात त्यांनी आज विविध विषयांचा आढावा घेतला यावेळी त्यांनी लीड बॅंक व्यवस्थापक आणि सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रतिनिधीना सूचना दिल्यात नेट सेट पीएचडी संघटना अमरावती विभागातर्फे सहसंचालक उच्च शिक्षण विभागाचे प्राध्यापक डॉ केशव त्पे यांना आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे

हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ विनोदी अभिनेते दिवंगत जगदीप यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी मुंबईत माझगाव इथं अंत्यसंस्कार झाले

जगदीप यांचं मूळ नाव सैयद इश्तियाक अहमद जाफरी बाल कलाकार म्हणून त्यांनी अभिनयाची स्रुवात केली होती बी आर चोप्रा के ए अब्बास ग्रु दत्त बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलं जगदीप हे विनोदाती वेगळी शैली असलेले अभिनेते होते असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे

भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यात देखील तुरळळ ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबे याला आज सकाळी आठ वाजता मध्यप्रदेश पोलिसांनी उज्जैन इथल्या महाकाल मंदिर इथून अटक केली मध्यप्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे तर मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ही माहिती कळविली आहे

त्याचे दोन सहकारी आज सकाळी पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले